उत्तर प्रदश्चे राज्यपाल राम नाईक अध्यक्षस्थानी असलख्खा समितीन काल याबाबतचा अहवाल सादर कला

मुंबईतल्या पायाभूत सुविधांविषयी आज एक चर्चासत्र होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चर्चासत्राचं उद्घाटन होत असून शिवसेना अध्यक्ष उद्घव ठाकरे कार्यक्रमाला प्रम्ख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत क्रिकेटमधे भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान पाच सामन्यांच्या मालिकेतला तिसरा एकदिवसीय सामना आज प्ण्यात होणार आहे सामना दूपारी दीड वाजता सुरू होईल भ्वनेश्वर क्मार आणि जसप्रीत ब्मरा यांच्या समावेशाम्ळ भारताच्या जलदगती गोलंदाजीला धार आली असेल

द्सरा सामना बरोबरीत सुटला होता पॅरिस इथं सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज चिराग शेट्टी जोडीनं पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे

उपांत्य फेरीत त्यांचा सामना इंडोनेशियाच्या फर्नाल्डी आणि केविन सुकामूल्जो या जोडीशी होणार आहे भारतीय खेळाडूंच ऐकेरीतलं आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं आहे प्रुष एकेरीत किदंबी श्रीकांत तर महिला एकेरीत सायना नेहवाल आणि पी व्ही सिंध् पराभूत झाले आहेत इंग्लंड मध्ये लीड्स इथं झालेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या सौरव कोठारीनं जिंकलं आहे